मुंबईत गिरगावदादर इथ तसंच ठाण डोंबिवली इथं मोठमोठ्या शोभायात्रा निघाल्या आहेत

आयपीएल क्रिक्ट स्पर्धेत काल रात्री झालख्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघानं रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा पाच गडी राखून पराभव कला